ऐकूया त्याविषयीचा हा वृत्तांत

उत्पादनाशी निगडीत लाभांश योजनेमध्ये भारतात दूरसंचार आणि नेटवकिंग उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्याचा उद्देश आहे मेक इन इंडिया प्रोत्साहन देण्यासाठी देशांतर्गत निर्मितीला चालना देऊन गुंतवणुक आकर्षित करण्याचा आणि उत्पादनांची निर्यात करण्याचा देखील यात प्रस्ताव आहे ठराविक द्रसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनं भारतात तयार करणाऱ्या कंपन्या आणि एककांना हे लाभांश दिले जातील

या दुरुस्तीमुळे जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांना सहाय्यक जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांसोबत प्रत्येक जिल्ह्यातील हा कायदा राबविणाऱ्या संस्थांच्या कार्यावर देखरेख करण्याची मुभा मिळेल तसंच उत्तरदायित्वामध्ये वाढ होण्यासाठी बालकांसंबधी प्रकरणांचा वेगानं निपटारा करणं यंत्रणेला शक्य होणार आहे यापूर्वी व्याख्या न केलेल्या गुन्ह्यांना गंभीर गुन्हे या श्रेणीखाली टाकण्याचा प्रस्ताव देखील या सुधारणेत आहे मॉरिशससोबत मुक्त व्यापार करार करण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा आणि दिवाकर यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत

एसएनडीटी विद्यापीठाचे संस्थापक महर्षी कर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन करून राज्यपाल कोश्यारी म्हणाले की शिक्षण केवळ अर्थार्जनासाठी न राहता ते मूल्यांवर आधारित असावे

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये सुधारणा करून ही अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येईल

या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन या विशेष वहन हेतूमार्फत करण्यात येईल

यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ सहजपणे पर्यटकांना घेता येईल

सध्या भारतामध्ये आठ कौशल्य विद्यापीठांची स्थापना झाली आहे

या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्यानं राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे

काय आहे तो उपक्रम आणि सर्वसामान्य जनतेला तो खरंच फायद्याचा ठरेल का याबद्दलचा हा वृत्तांत सतत विविध प्रकारच्या ताण तणावाखाली काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी महिन्यातील एक दिवस गड़ किल्ले आणि निसर्गाच्या सहवासात घालवावा आणि त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आगामी काळात वापरून अधिक जोमानं काम करावं या उद्देशातून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातून एक दिवस सहलीचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे मात्र केवळ सहल हा त्यामागचा उद्घेश नाही तर जिल्ह्याच्या दूर्गम भागातील गड किल्ले परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्याही या निमित्तानं प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाणून घेता येतील आणि या सहलीच्या निमित्तानं त्यांचीही काही प्रमाणात सोडवणूक होईल असाही त्यामागचा हेतू आहे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांचीच ही संकल्पना असून या सहलीत शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक देखील सहभागी होऊ शकतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे प्रत्येक महिन्यात अखेरच्या सप्ताहात ही सहल होणार असून गड किल्ल्यांबरोबरच जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांनाही या दौऱ्यात भेटी दिल्या जाणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून विनायक सोमणी

ग्रामीण भागातील विकास कामे रखडली आहेत दरम्यान निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे अर्थ समितीचे सभापती जगन्नाथ माळी यांनी संबंधित विभागाचा आढावा घेतला शिल्लक निधी निर्धारित कामावर खर्च करण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या

उर्वरित रक्कम वेळेत खर्च न झाल्यास ती सरकारकडे परत जाणार आहे

गेल्या वर्षी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अखेरच्या टप्प्यात निर्यात अडचणीत आली होती

यावेळी किती निर्यात होईल याबद्दल अनिश्वितता असल्याचे द्राक्ष उत्पादकांचे म्हणणे आहे युरोपीय देशांमधील हॉटेल्स अद्याप पूर्ण क्षमतेने उघडलेली नाहीत यामुळे नेहमीच्या तुलनेत मागणी बरीच कमी असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे

या अंदाजपत्रकात कोविड चाचणी प्रयोगशाळा तसंच स्मार्ट स्कूल या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे या अंदाजपत्रकात घरपट्टी वाढविण्यात आली नसली तरी वापरानुसार पाणी पट्टीचे दर असावेत अशी सूचना आयुक्तांनी केली आहे

डुंधन दरवाढ इंधन किमतवाढीच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी युवक काँप्रेस आणि महिला काँग्रेसच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत सरकारचा निषेध केला

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरती नियंत्रण आणावं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान बंद केलं म्हणून महिलांनीही जोरादार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला विविध प्रतीकात्मक पद्धतीने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी कळवलं आहे

याच प्रकरणातल्या शंतनू मुळीक याला औरंगाबाद खंडपीठानं अंतरिम जमीन दिला आहे पालकसंगोपन लातूर जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी पालकांचा सांभाळ करीत नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्याचा ठराव पारीत करण्यात आला होता परंतु पगारातुन कपात करण्यात शासकीय नियमांच्या अडचणी आहेत त्यावर मार्ग काढत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी ज्या पालकांच्या तक्ररी आल्या होत्या त्यांची सुनावणी घेउन सामोपचाराने पालक आणि कर्मचारी पाल्य या दोघांना दिलासा दिला

मात्र सामान्य प्रवाशांसाठी असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरु होण्याची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत

तथापि या गाड्या सुरू करण्याची कोणतीही तयारी रेल्वेकड्रन अद्याप झालेली नाही

या मार्गावरील वाहतूक सांगली वळणमार्गावरून वळविण्यात आली आहे सोलापर मंजरी राज्य शासनाने घेतलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली म्हणजेच युनिफाईड डिसिआरच्या ऐतिहासिक निर्णयाची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी होत आहे

लाच अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर यांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहात पकडले तक्रारदाराचा अहमदनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत मृत जनावरांच्या दाहिनीचा प्रकल्प आहे त्या संदर्भात निरी या पर्यावरण विषयक संस्थेने त्रुटी काढल्या आहेत असे सांगून त्या दूर करून तक्रारदार यांचं राहिलेलं देयक काढण्यासाठी या अधिकाऱ्यानं पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती यासंदर्भात तडजोडी अंती पंचासमक्ष अडीच लाख रुपये देण्याचे ठरले पाऊस विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली नागपूरसह बूलडाणा वाशीम अकोला गोंदियात पडलेल्या या अवकाळी पावसाचा फटका गहू पिकाला बसण्याची भीती आहे मराठवाड्यात अनेक ठिकाणी तसंच सांगली सातारा सोलापूरमध्येही काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे चालू ठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार